मेट्रो कारशेड कांजूस्मार्गला हलवल्यामुळे चार वर्षाचा विलंब आणि मोठं आर्थिक नुकसान होण्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस याचा आरोप शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांना त्यांच्या बलिदान दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिवादन

जम्मूकाश्मीरमधेकर्तव्यावरअसतानाशहीदझालेलेवीरजवानप्रदीपमांदळेयांच्यापार्थिवावरआज सरकारी तिमामात अत्यसंस्कार कोरोनावर लस मिळेल अशी स्थिती दिसत असली तरी लस घेतल्यावरही कोरोनाचा धोका संपला असं म्हणता येणार नाही त्यामुळेच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गाफील न राहता कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करत राहावं असं आवाहन आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी साधलेल्या संवादावेळी केलं कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या लॉकडाऊननंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येतंय सुरुवातीच्या निर्बंधांनंतर आता काही जणांच्या जगण्या वागण्यातही शिथिलता दिसू लागली आहे अनेकजण खबरदारी धेत आहेत मात्र खबरदारी न घेणाऱ्या काहीजणांमुळे परिस्थिती बिघडू शकते असा शिवा त्यांनी दिला अनेकजण पुन्हा लॉकडाऊन करावा रात्रीची संचारबंदी करावी असं सुचवत असले तरी तशी गरज दिसत नाहीअसं त्यांनी स्पष्ट केलं युरोपात टाळेबंदीनंतर शाळा सुरु केल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली त्यामुळे राज्यात शाळा सुरु करण्याबाबत घाईनं निर्णय घेणं उचित ठरणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

अलिकडेच राज्य सरकारनं अनेक राजकीय संकटं परतावून लावत एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचा त्यांनी उल्लेख केला यावेळी त्यांनी या वर्षभरात राज्य सरकारनं केलेल्या विकासकामांविषयी देखील माहिती दिली

सिंधुद्र्गातलं चिपी विमानतळ येत्या जानेवारी महिन्यापासून सुरु करायचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय मुंबईचा सागरी मार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरचा नवा बोगदा यासह पायाभूत सोयीसुविधांच्या बाबतीत सुरु असलेल्या तिर विकास कामांची माहिती त्यांनी दिली पैशांची अडचण असूनही शेतकऱ्यांना मदत देण्यासह विकासकामांसाठीही राज्य सरकार मार्ग काढत काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्याला शाधत विकासाच्या दिशेनं नेण्यासाठीच सरकार घाई न करता ठोस काम करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधे आज सुचवलेली जागा भविष्यात अपूरी पडणारी असल्यानं नव्या गरजेमुळे तिथल्या जंगलाचं अधिक नुकसान होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे चार वर्षाचा विलंब आणि मोठं आर्थिक नुकसान होईल असं प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी फेसबुक प्रसार माध्यमावर केलं आहे यात श्रेयाचा नसून मुंबईकरांच्या सोयीसुविघेचा प्रश्न आहे

सांस्कृतिकमंत्रालयाच्याअखत्यारीतीलभारतीयपुरातत्वविभागानंसंरक्षितस्मारकांनाभेटदेणाऱ्यापर्यटकांच्यासंख्येवरचेनिर्बंधउठव लेआहेत नुकत्याचजाहीरझालेल्यामानककार्यप्रणालीनुसारहानिर्णयघेतलाआहे मात्र याठिकाणीप्रतिदिनपर्यटकसंख्याठरवण्याचानिर्णयपुरातत्वअधीक्षकांनीसंबंधितजिल्हान्यायदंडाधिकाऱ्यांच्यासंमतीनंघ्यायचाआहे

याव्यतिरिक्त तिरकार्यप्रणालीआधीजाहीरकेलेल्यानियमानुसारसुरुराहील

पुढच्या वर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणूका आणि बदल्यांसंदर्भात निवडणूक आयोगानं आसाम केरळ तामिळनाडू पश्विम बंगाल आणि पुद्देचेरी राज्यांना मार्गदर्शक सूचना आखून दिल्या आहेत या अधिकाऱ्यांची त्यांच्या स्वतःच्या राहत्या जिल्ह्यांमध्ये नेमणूक करू नये असं आयोगानं सांगितलं आहे

पालघर जिल्ह्यात पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा आणि वसईच्या दरम्यान रेल्वे रुळावर आज सकाळच्या सुमारास तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा आणि वसई रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सकाळी साडे सहा वाजता रेल्वे रुळावर मालगाडीच्या खाली येऊन एकाच कुंटुंबांतल्या तीन जणांचा मृत्यू झाला

राज्यातल्यागोडयापाण्याच्यातलावातमत्स्यनिर्मितीकरण्यासाठीमत्स्यव्यवसायसहकारीसंस्थांशीकरारकेलाजातो

यातलावातचोरटीमासेमारीहोऊनये यासाठीगस्तीनौकातैनातकरण्यातआलीअसून राज्यातल्यायापहिल्यागस्तीनौकेचंउद्घाटनपशुसंवर्धनआणिदुधव्यवसायविकासमंत्रीसूनीलकेदारयांनीआजकेलं राज्यातसर्वत्रअशाचप्रकार च्यागस्तीनौकातैनातकेल्याजातील

औरंगाबाद बल्यारेडीकोएनव्हीडिस्टीलरीजयाकंपनीचाहासाठाएकाट्रकमधूनजालनाआणिनांदेडलानेण्यासाठीऔरंगाबादच्याउत्पादनशु ल्कविभागानंपरवानगीदिलीहोती पणचालकआणिक्लीनरनेसंगनमतानंहाट्रकदारूबंदीअसलेल्यावर्धाआणिचंद्रपूरच्यादिशेनेवळवला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या रकाबगंजसाहिब गुरुद्वाराला भेट देऊन गुरु तेगबहादूर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं प्रधानमंत्र्यांच्या या गुरुद्वारा भेटीसाठी कोणतीही पोलिस यंत्रणा नियुक्त करण्यात आली नव्हतीतसंच वाहतूक यंत्रणेतही कोणताही बदल करण्यात आला नव्हता शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांचा काल शहीद दिन होता

जम्मूकाश्मीरमधेकर्तव्यावरअसतानाशहीदझालेलेवीरजवानप्रदीपमांदळेयांच्यापार्थिवावरआज बुलडाणाजिल्ह्यातल्या सिंदखेडराजातालुक्यामधल्यापळसखेडचक्कायात्यांच्यामूळगावीशासकीयातिमामातअंत्यसंस्कारझाले जम्मूकाश्मीरातहवामानखराबअसल्यानंत्यांचंपार्थिवनियोजितवेळेपेक्षाउशीरादिल्लीलापोचलं त्यामुळेत्यांचंपार्थिवपोचायलाउशीरझाला

मांदळेयांच्याअंत्यसंस्कारासाठीगावकऱ्यांसहसामाजिकआणिराजकीयक्षेत्रातल्याव्यक्तीउपस्थितहोते